प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं नाक आणि तोंडाला मास्क लावावा एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं हात वेळोवेळी साबणाने ध्वावेत

या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा

संसर्ग रोखण्यासाठी टाळेबंदीचा विचार व्हावा आर्थिक बाबींचा विचार व्हावा सरकारी रुग्णालयातल्या उपचारांबाबत धोरण बनवावं अशा सूचनाही न्यायालयानं केंद्र सरकारला केल्या आहेत

यामुळे कोविड रुग्णावर उपचार करण्यासाठी वैद्यकीय व्यावसायिकांची वाढ होण्यास मदत होणार आहे बैठकीत राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा नीट पदव्युत्तर परीक्षा किमान चार महिने स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला यामुळे कोविडच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्रशिक्षित डॉक्टर्सची उपलब्धता वाढेल

देशाच्या विविध भागांत रेल्वेमार्फत प्राणवायूचा पुरवठा केला जात आहे यापुढे प्राणवायुच्या साठ्याजवळच कोविड रुग्णालय उभारणार असून प्राणवायुच्या उत्पादन आणि पुरवठ्यावर भर दिला जाणार आहे

प्राणवायूचा काळाबाजार न करण्याचं आवाहनही अग्रवाल यांनी नागरिकांना केलं आहे

जालना जिल्हाधिकारी कार्यालयात काल कोविड उपाय योजनांसंदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते नागरिकांनी कोविडचं कोणतंही लक्षण आढळल्यास त्वरित लाळेच्या नम्न्याची चाचणी करून उपचार घ्यावेत असं आवाहन त्यांनी केलं तसंच बाधित रुग्णांच्या संस्थात्मक विलगीकरणावर भर देऊन रुग्णांचा मृत्यू होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देशही टोपे यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले

कोविप्री नावाचं कोणतंही रेमडेसिवीर इंजेक्शन नसल्याचं पत्र सूचना कार्यालय पीआयबीनं सांगितलं नकली औषध आणि इंजेक्शन पासून सावध राहण्याचं आवाहन पीआयबीनं केलं आहे

वर्क फ्रॉम होमची सुविधा उपलब्ध करून देतांना कार्यालयीन कामकाजावरही परिणाम होणार नाही याकडेही लक्ष देण्याच्या सूचना मंत्रालयानं दिल्या आहेत दिव्यांगांबद्दल हा दिलासादायक निर्णय घेतल्याबद्दल विविध दिव्यांग संघटना दिव्यांग कर्मचारी संघटना तसंच सामाजिक संस्थांनी मंत्रालयाचे आभार मानले आहेत

राज्यातल्या पात्र लाभार्थ्यांना पावसाळ्यापूर्वी ग्रहप्रवेश करता यावा तसंच घरकुलासोबतच शासनाच्या इतर योजनांचा लाभ देऊन त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले

कोविड रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक वैद्यकीय सोयीसुविधांबाबत दाखल सुमोटो याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं हे निर्देश दिले हेल्मेट घालणं मास्क लावणं तसंच आधार कार्ड सोबत ठेवण्याबाबतच्या आदेशाची योग्य अंमलबजावणी होत नसल्याचं नमूद करुन यासंदर्भात किती गुन्हे दाखल केले याचीही माहिती खंडपीठानं मागितली आहे मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यांमध्ये कुठेही विद्युत दाहिनी किंवा गॅस दाहिनी नाही यासंदर्भात काय कार्यवाही केली अशी विचारणाही खंडपीठानं प्रशासनाला केली आहे यासंदर्भात प्रढची सुनावणी सहा मे रोजी होणार आहे

या रुग्ण वाहिका सेवेचं उद्घाटन शासकीय वैद्यकिय रुग्णालयातील कोविड केंद्रामध्ये अहोरात्र सेवा देणाऱ्या परिचारीका वॉर्ड बॉय सुरक्षा रक्षक यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ कानन येळीकर उपस्थित होत्या

जिंतूर क्रषी उत्पन्न बाजार समितीकडून याबाबत जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याकडे मागणी करण्यात आली होती या प्रस्तावाला जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ मान्यता दिली असून जिल्हा शल्यचिकित्सक यांना संबंधित कोविड सुश्रूषा केंद्राला वैद्यकीय सेवा सुविधा पुरविण्याचे आदेश दिले आहेत

संचारबंदीच्या काळात प्रत्येकी पंधराशे रुपयांची मदत न विसरण्यासारखी असून यातून किमान औषध तसंच इतर खर्चासाठी मदत होणार असल्याचं बीड तालुक्यातल्या साक्षाळपिंप्रीच्या बांधकाम कामगारांनी सांगितलं ते म्हणाले माझं नाव पुजा नवनाथ काशे

मला या लॉकडाऊनच्या काळात जे दीड हजार रूपये सरकारने मला मदत केली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद माझं नाव जाधव भागवत बबन

पंधराशे रूपये मदत आमच्या कुटुंबाला काही पुरत नाही

तर आता पंधराशे रुपये टाकलेत धन्यवाद

परभणी शहरातही संचारबंदीच्या काळात नियमांचं उल्लंघन करण्याऱ्यांविरुद्ध आयुक्त देविदास पवार यांच्या आदेशानुसार महापालिकेच्या पथकानं काल कारवाई केली

जिल्हा सामान्य रूग्णालयाला एका रूग्णवाहिकेची नितांत आवश्यकता असल्याचं निदर्शनास आल्यानंतर चव्हाण यांनी आमदार निधीतून दहा दिवसात रूग्णवाहिका उपलब्ध करुन देण्याच आश्वासन दिल

बेफिकीरपणा आणि बिनधास्तपणाला मुरड घातल्यास कोविडवर मात करता येईल असं प्रतिपादन स्पर्शे ग्रामीण रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांनी केलं अफवांना बळी न पडता सर्वांनी कोविड लस घेण्याचं आवाहन जिल्हा परिषद सदस्या शीतल पाटील यांनी यावेळी केलं

जिल्ह्यासाठी भरीव निधी मंजूर केल्याबद्दल दानवे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत

पंधरा दिवसाच्या बंद नंतर कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यानं काल हळदीची आवक झाली असून सरासरी साडे सहा ते सात हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला खरीप हंगाम सुरू होत असल्यानं हळदीची आवक वाढली असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उद्योजकता आणि कौशल्य विकास केंद्र महिनाभरात स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरु डॉ प्रमोद येवले यांनी दिली सामाजिक दायित्व निधी अंतर्गत दीड कोटीचा निधी हे केंद्र उभारण्यासाठी मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं विद्यापीठात उद्योजकता आणि कौशल्य विकास केंद्र सुरु करण्यासंदर्भातला प्रस्ताव औरंगाबाद इलेक्ट्रीकल्सला देण्यात आला होता